सिवन यांनी काल नागरकोविल ा े पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

फानी सारख्या चक्रीवादळापासून बचाव करण्याच्या दृष्टीनं उपग्रहांकडून मिळणारी हवामान विषयक सूचना महत्त्वाची ठरते असं ते म्हणाले फानी हे शक्तिशाली चक्रीवादळ ओदिशानंतर आता खरगपूर ओलांडून पश्चिम बंगाल थिं धडकलं आहे

मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा शिवारा देण्यात आला आहे काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या सर्जिकल हल्ल्याची थट्टा करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाच्या सेनादलांचा अपमान करत असल्याची टिका काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी केली आहे ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते भाजपा पराभवाच्या भितीनं केवळ भावनिक मुद्द्यांना हात घालत असून प्रत्यक्ष आव्हानांविषयी चर्चा करणंही टाळत आहे असं ते म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे

विविध राजकीय पक्षांचे प्रमुख प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत गडचिरोलीसारखा नक्षलवादी हल्ला पुन्हा होणार नाही याची खबरदारी केंद्र आणि राज्य सरकार घेईल असं केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी म्हटलं आहे काल हैद्राबाद इथं ते वार्ताहरांशी बोलत होते

आतापर्यंत नक्षलवाद्यांवर सरकारने वचक निर्माण केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हा हल्ला केला मात्र यातील कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षीपासून सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांसाठीचं मराठा आरक्षण लागू व्हावं यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितलं मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हे आरक्षण या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चालू वर्षापासून लागू करण्यास नकार दिला होता त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातल्या गोंदे भायगाव परिसरात काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास भूकंप सदूश धक्के जाणवले मात्र कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्तहानी नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद या संघामधे रात्री आठ वाजता होईल